लडाख पुलवामा आणि अनंतनागमध्येही हे मतदान होणार असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांनी आज जोरदार प्रचार केला भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिहार आणि उत्तरप्रदेशात रॅली काढल्या समाजवादी पक्ष बसपा आणि काँग्रेस तत्वहीन भ्रष्ट आणि जातीय असल्याची टीका प्रधानमंत्र्यांनी केली त्यांनी आपल्या भाषणात सरकारी योजनांमुळे अनेकांना लाभ मिळाला असल्याचंही वाल्मिकी नगर खिल्या प्रचारसभेत सांगितलं भाजपाचे अध्यक्ष अमित शहा राजनाथ सिंग मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोहनलालगंज धरहरा फैझाबाद केसरगंज तसंच फतेहपूर भागात प्रचार केला

बेरोजगारी आणि शेतीविषयक समस्यांकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे ते आज दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते दहशतवादाचा सामना कठोरपणे करायला हवा रालोआ सरकारच्या तुलनेत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं तो अधिक सक्षमपणे केला होता असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले राहुल गांधी यांच्या वार्ताहर परिषदेनंतर भाजपानं प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलंय की गांधी यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेसची मानसिकता उघडी पडली आहे

त्यांच पुनरावलोकन करावं अशी कोणतीही चूक त्यात नाही असं केंद्र् सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे फेरविचार याचिकेला मर्यादित वाव असल्यामुळे काही वृत्तपत्रांच्या अहवालावरुन तसंच अनधिकृतपणे आणि बेकायदेशीरपणे मिळवलेल्या अंतर्गत टिपणांवर विसंबून याचिकाकर्ते संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशीची मागणी करू शकत नाही असं केंद्रानं म्हटलं आहे काही कोटी रूपयांचा व्यवहार असलेल्या राफेल विमान व्यवहार प्रकरणातल्या अनियमिततांची चौकशी करण्याची मागणी करणारी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा अरूण शौरी आणि सामाजिक कार्यकर्ता एडव्होकेट प्रशांत भूषण यांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या होत्या या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणारी याचिका या सर्वांनी दाखल केली आहे या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारनं बाजू मांडली आता सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर पुढच्या आठवड्यात या याचिकेची सुनावणी होणार आहे काळा पैसा आणि आर्थिक फसवणूक प्रकरणात ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणातला आरोपी गौतम खेतान याची पत्नी रीतू खेतान हिला दिल्ली न्यायालयानं आज जामीन मंजूर केला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी आज हा जामीन मंजूर केला

पुराव्यांमधे फेरफार करु नये आणि साक्षीदारांशी संपर्क साधून त्यांच्यावर प्रभाव टाकू नये तसंच तपास कार्यात सहकार्य करावं या अटी त्याच्यावर घालण्यात आल्या आहेत

स्वामी यांच्या याचिकेत दिल्ली पोलिसांचा दक्षता अहवाल न्यायालयासमोर आणण्याची मागणी करण्यात आली आहे त्यामुळे पुराव्यांमधे काही छेडछाड झाली का याची माहिती मिळून त्विरही आरोप करता येतील असंही या याचिकेत म्हटलं आहे जम्मू कश्मीरमधे केंद्र आणि दहशतवाद्यांना रमजान महिन्यात शांतता राखावी असं पिडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती म्हटलं आहे श्रीनगरमधे पत्रकार परिषदेत आज त्या बोलत होत्या रमजानच्या दिवसात सुरक्षा दलांनी कारवाई करू नये असं आवाहन त्यांनी केलं दहशतवाद्यांनीही या काळात हल्ले करु नयेत जेणेकरून लोकांना हिंसामुक्त रमजान साजरा करता येईल असं त्या म्हणाल्या ओदिशात फोनी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागात भारतीय नौदलाच्या पूर्व विभागानं युद्ध पातळीवर मदत आणि पुनर्वसन कार्य सुरु केलं आहे पूर्व विभागाचे नौदल प्रमुख स्वतः वादळग्रस्त भागाचा आढावा घेत आहेत

के सिन्हा यांनी ओडिशामधल्या फानी वादळग्रस्त भागातल्या मदत आणि पुर्नवसन कामाचा आढावा घेतला त्यांनी सर्व केंद्रिय मंत्रालयांना आणि संस्थांना ओडिशा सरकारच्या संपर्कात राहून आवश्यक ती मदत ताबडतोब पुरवण्याचे आदेश दिल्याच सरकारी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे रेल्वे आणि विमान वाहतूक मंत्रालयानं वादळग्रस्त भागात मोफत मदतसामग्री पाठवण्याची व्यवस्था केली आहे अन्न औषध पिण्याचे पाणी आणि तिर आवश्यक वस्तू तातडीने हवाईमार्गाने आवश्यक त्या ठिकाणी पोहोचवण्याची सज्जता करण्यात आली आहे

तर दूरसंचार आणि उर्जा मंत्रालयांना धिली कोलमडलेली सेवा पुन्हा सुरु करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत

मोबाईल फोन ही काही प्रमाणात आजपासून सुरु होण्याची शक्यता आहे ओडिशामधे सावधगिरीच्या उपाययोजनांमुळे अधिक जिवितहानी झाली नाही असंही या पत्रकात म्हटलं आहे पश्चिम बंगालमधे या वादळाचा हलकासा फटका बसला असून आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस पडल्याचं वृत्त आहे

दिवाळखोरी आणि नादारी कायद्यासंदर्भातली राष्ट्रीय परिषद आज नवी दिल्लीत पार पडली दिवाळखोरीच्या प्रक्रियेत असलेल्या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना संपूर्ण माहीती देऊन त्यांच मतही समजून घेतलं पाहिजे असं मत या परिषदेत सहभागी असणा यांनी यावेळी व्यक्त केलं कोणत्याही योग्य कंपन्यांचं बंद पडणं हे धोकादायक आहे असं मतही या परिषदेत व्यक्त करण्यात आलं या परिषदेला दिवाळखोरी आणि नादारी बोर्डचे अध्यक्ष एम

साहू न्यायमूर्ती एम

कुमार राष्ट्रीय कंपनी कायदा ट्रिब्युनलचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस

ओदिशाच्या किनारपट्टीवर आलेल्या फानी चक्रीवादळामध्ये जीवित हानी रोखण्यात आणि वेळीच नागरिकांचं स्थलांतर करण्याच्या नियोजनात अतिशय अचूक भाकिताद्वारे महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल भारतीय हवामान विभागाची संयुक्त राष्ट्रांच्या आपत्ती कपात संस्थेनं प्रशंसा केली आहे आपत्तीमध्ये शून्य जीवितहानी या भारताच्या दृष्टीकोनामुळे अशा प्रकारच्या आपर्त्तीमध्ये जीवितहानीमध्ये कपात करण्यात आणि आणि सेंदाई आराखड्याच्या अंमलबजावणीत भारतानं मोलाचं योगदान दिलं आहे असं मत संयुक्त राष्ट्रांच्या आपत्ती जोखीम कपात सरचिटणीस कार्यालयाचे विशेष प्रतिनिधी मामी मिझुतोरी यांनी व्यक्त केलं

अशी माहिती श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीवाला सिरसेना यांनी आज दिली

दिल्लीच्या फिरोजशाहा कोटला मैदानावर दुसरा सामना सन रायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यात सुरु आहे